शबरीमाला आणि मशीदींमधे महिलांवर असलेली प्रवेशबंदी तसंच दाऊदी बोहरा समाजातल्या महिलांची खतना करण्याची प्रथा यासारख्या सर्व धार्मिक मुद्यांवर हे पीठ निर्णय घेईल असं न्यायालयानं सांगितलं धार्मिक बाबींवर खुली चर्चा व्हावी हा याचिकाकर्त्यांचा हेतू असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं

या प्रकरणातली महत्त्वाची वस्तूस्थिती दडपली असल्याचा आरोप करत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती ती न्यायालयानं फेटाळून लावली राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध केलेल्या आरोप प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती

या मसद्याला तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची मान्यता मिळाल्यानंतर तो सर्वांच्या माहितीसाठी खुला केला जाईल असं ते म्हणाले या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील छगन भ्जबळ नवाब मलिक काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे तसंच सुभाष देसाई हे उपस्थित होते बैठकीत शहर विकास पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीशीसंबंधित ध्येय धोरणं आखण्यासंबंधी चर्चा झाल्याचं सूत्रानं सांगितलं तत्पूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते म्ख्यमंत्रीपद वाटपाबद्दल भाजप शिवसेनेमध्ये कोणतीही चर्चा झाली नव्हती या अमित शाह यांच्या विधानाचंही राऊत यांनी खंडन केलं राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेना पराभूत होणार नाही आणि घाबरणारही नाही असं ते म्हणाले

या बैठकीत राज्याच्या राजकीय स्थितीवर पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली याशिवाय अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत तसंच भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीच्या कार्यक्रमावर यावेळी चर्चा झाल्याचं पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

काटोल तालुक्यातल्या चारगाव इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला खराब झालेल्या पिकांबद्दल शेतकऱ्यांनी पवार यांना माहिती दिली

राष्ट्रपती राजवट आणि मध्यावधी निवडण्का राज्याला परवडणाऱ्या नसल्यामुळे लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन व्हावं अशी मागणी यावेळी शिक्षक संघटनेनं केली

राज्यात ओला द्ष्काळ जाहीर करावा तसंच कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी यावेळी करण्यात आली पोलिसांनी हा मोर्चा अडवून आमदार कडू यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या आंदोलन केल्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता

मदत ताबडतोब मिळाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे कार्यवाह अजित नवले यांनी दिला आहे ते काल मुंबईत बोलत होते विविध राजकीय पक्षांचे नेते पर्यटनाला गेल्यासारखे दौरे करतात शेतकऱ्यांबरोबर छायाचित्र काढतात आणि मुंबईला आल्यावर त्यांना विसरुन जातात अशी टीका त्यांनी केली राष्ट्रीय आपत्तीव्यवस्थापन कोषातून निधी मिळवण्याकरता सर्वपक्षीय शिष्टमंडळानं दिल्लीला जावं असं त्यांनी सुचवलं

औरंगाबाद इथल्या गरवारे कम्यूनिटी सेंटरच्या वतीनं पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मता फेरी काढण्यात आली होती औरंगाबाद महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात लायन्स क्लब आयकॉनच्या वतीनं संगीत साहित्य भेट देण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयात एकाच दिवशी एकाच वेळी ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं लोकराज्य मासिकातल्या पंडीत जवाहराल नेहरू यांच्यावरच्या लेखाचं यात वाचन करण्यात आल परभणीत जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी जिल्ह्यातल्या सर्व हॉटेलधारक विटभट्टी मालक दुकानं गरेज कत्तलखाने आणि इतर उद्योगातल्या मालकांना आपल्या आस्थापनेत बालकामगार न ठेवण्याचं आवाहन केलं जालना जिल्ह्यातल्या शाळांमध्ये पंडित नेहरु यांची जयंती बाल दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली हिंगोली जिल्ह्यात बाल गोपाळांच्या विविध वेशभूषा करून बालदिन साजरा करण्यात आला लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेनं विद्यार्थी आणि पालकांसाठी जनजाग्रतीपर मोहिमेचं आयोजन केलं होतं विद्यार्थी वाहतुकीबाबत आता पालकांनी जागरूकता बाळगण्याची गरज निर्माण झाली असल्याचं मत लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने यांनी यावेळी व्यक्त केलं अहमनदनगर इथं बालदिनानिमित्त बाल चित्रपट महोत्सवास सुरुवात झाली या महोत्सवात बालकांचे उत्तम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यावेळी उपस्थित होते

प्रथम फलंदाजी करणारा बांग्लादेशचा संघ भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीनं अवघ्या दीडशे धावात सर्वबाद झाला मोहम्मद शमीनं तीन तर इशांत शर्मा उमेश यादव आणि रविचंद्रन अश्वीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

नितीन बनाटे हा मित्रांसोबत जलाशयात पोहोण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला दोन तासानंतर त्याचा मुतदेह बाहेर काढण्यात आला

अपघातग्रस्त रिक्षा लग्न सोहळ्यासाठी पाथरुडहून धारुरकडे जात असताना ही दुर्घटना घडली

नुकत्याच यवतमाळ इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत स्मीतची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली